मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही दुर्घटना झाली

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद खंदाटे यांनी ही माहिती दिली

प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेत लसीकरण झाल्याची खूण म्हणून संबंधित व्यक्तीच्या बोटावर शाई लावण्यात यावी अशी विनंती केंद्र शासनाकडे करण्यात आली असून केंद्रानं परवानगी न दिल्यास राज्यशासन त्याची अंमलबजावणी करेल असं आरोग्यमंत्री म्हणाले गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनानं मोफत लस द्यावी अशी मागणीही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे केली असल्याचं टोपे यांनी सांगितलं

औरंगाबाद जिल्ह्यात बजाज नगरातल्या भगतसिंग शाळेमध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ही रंगीत तालीम झाली प्रशासनामार्फत सर्वोतोपरी योग्य पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहेच मात्र नागरिकांनी देखील प्रशासनास लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी केलं महानगरपालिकेअंतर्गत एन अकरा परिसरातल्या आरोग्य केंद्रात ही सराव चाचणी घेण्यात आली औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या ठिकाणच्या सर्व व्यवस्थेचा आढावा घेत लसीकरणासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं

कोविन एपमध्ये लसीकरण सत्र तयार करण्यासह संपूर्ण तयारीची यावेळी चाचणी घेण्यात आली

परभणी इथलं जिल्हा रुग्णालय सेलू इथलं उपजिल्हा रुग्णालय तसंच परभणी तालूक्यात जांब इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सराव चाचणी घेण्यात आली

जिल्ह्यातील डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच इतरही चाचणी केंद्रांवर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली

यांनी भेट देऊन चाचणी प्रक्रियेची पाहणी केली जिल्ह्यात पाच ठिकाणी घेतलेली चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली

जिल्ह्यात जेवळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सास्तूर ग्रामीण रुग्णालयातही रंगीत तालीम घेण्यात आली या दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयक्रमार फड उपस्थित होते

मृत रुग्णांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या तीन तर नांदेड तसंच बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

परभणी जिल्हा परिषदेचे उपम्ख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर मुरुंबा येथे गेल्या दोन दिवसांत आठशे कोंबड्या मृत झाल्यामुळे पक्षी पालकांत खळबळ उडाली याची जिलहा प्रशासनाने गंभीर दखल घेतली मुरुंबा गावात पशूसंवर्धन विभागाचे एक पथक तैनात करण्यात आले असून कोंबड्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेण्यात येत आहे

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते एकशे दोनाव्या घटना द्रुस्तीमुळे राज्य सरकारला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार आहे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे त्यावर केंद्र सरकारनं कोणताही खुलासा केलेला नाही असं चव्हाण म्हणाले

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारनं बाजू घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्याकडून पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात येणार आहे राज्यातल्या भाजपा नेत्यांनीही यासाठी प्रयत्न करावेत असं चव्हाण म्हणाले

हा राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल त्यासाठी प्रेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान या दौऱ्यात चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी कालव्याची पाहणी करून पुढे निघालेला मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी थांबवला मुख्यमंत्री ठाकरे यांनी या शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारून योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं

मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली

साहित्य महामंडळाच्या काल औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली नाशिकच्या लोकहितवादी मंडळाच्या प्रस्तावान्सार महामंडळाच्या निवड समितीनं नाशिकमध्ये स्थळपाहणी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केल्या जातील असंही ठाले पाटील यांनी सांगितलं

यंदाचा महादेव बळवंत नातू प्रस्कार औरंगाबाद इथे डॉ दिवाकर कुलकर्णी यांना तर सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातले उमाकांत मिटकर यांना जाहीर झाला आहे

या भागातल्या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्काराचं जवळपास शंभर ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचं पत्र जिल्हाधिकारी तसंच तहसीलदारांना सादर करण्यात आलं आहे

राष्ट्रीय क्लब मैदानावर होणाऱ्या या चर्चासत्रात जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती हदगाव ताल्का शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे ऊंचेगावकर यांनी दिली आहे

शहरात दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भरणाऱ्या या रयतू बाजारात शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट व्यवहार होतो जागा बदलण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलनाचा इशाराही संघटनेनं दिला आहे

नियमाचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी काल जारी केले

त्या काल औरंगाबाद इथं बोलत होत्या

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली